या कलमामुळे देशाला अथवा जम्मू कश्मीरलाही कोणताही फायदा झाला नाही

व्यंकय्या नायडू हे राज्यसभेत अध्यक्षपदी असताना हे कलम रद्द करायच्या ठरावाला सुविहितपणे मान्यता मिळाल्याचं अमित शहा यांनी नमूद केलं नायडू यांच्यात जरी भाजपाचे विचार रुजलेले असले तरी उपराष्ट्रपती म्हणून काम करताना वरिष्ठ सभागृहात नायडू हे सत्ताधारी विरोधकांच्यामधे संतुलन राखून सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा राखतात अशा शब्दात शहा यांनी नायडू यांचा गौरव केला उद्याच्या ईदच्या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीरमधे राज्य सरकारी कर्मचारी तसंच सर्वसामान्य नागरिकांना ईद व्यवस्थित आणि शांततेत साजरी करता यावा यासाठी जम्मू कश्मीर प्रशासनानं काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत लोकांना आवश्यक त्या सर्व वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करुन दिला आहे आज सर्व बेकरी पोल्ट्री मटनाची दुकानं तसंच मिठाईची दुकानं उघडलेली आहेत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून भाज्या एल पी जी गॅस अंडी आदी आवश्यक वस्तू लोकांच्या घरांपर्यंत पोचवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे श्रीनगरमधे वाहतुक व्यवस्था सुरळीत सुरु असून हवाई वाहतूक सुद्धा नियोजित वेळेनुसार सुरु आहे बँका आणि ए टी एम सुरळीतपणे काम करीत असून ए टी एम मधे पैसे उपलब्ध राहतील याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं अगोदरच वेतन दिलं असून रोजंदारीवर काम करणारे तसंच अस्थायी कामगारांचं वेतनही त्यांना दिलं आहे सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा कार्यरत असून प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रुग्णालयात वैद्यक आणि निम वैद्यक कर्मचारी पुरेशा संख्येनं काम करीत आहेत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे

जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नागरिकांना ईद उल अझाच्या पूवसंध्येला शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे या सणाच्या माध्यमातून धार्मिक सलोखा बंधुत्व स्नेह मजबूत व्हायला मदत होईल असं राज्यपालांनी यानिमित्त पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे राज्यात शातंता प्रगती आणि समृद्धी यावी यासाठी राज्यपालांनी प्रार्थना केली

राज्य भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष चौधरी हरुन यांनी त्यांचं नेतृत्व केलं अनेक दशकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याची भावना गुज्जर बकरवाल समाजातल्या लोकांनी यावेळी व्यक्त केली या समाजाच्या विकासाचे आणि प्रगतीचे दरवाजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खुले केल्याचं सांगून त्यांनी त्यांचे आभार मानले

विमानतळ तसंच हज हाऊस श्वे या भाविकांच्या सोयीसाठी विशेष मदत कक्ष सुरु केला जाणार आहे तसंच प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हादंडाधिका यांची नेमणूक समन्वयक म्हणून केली जाणार आहे कश्मीरमधल्या विविध ठिकाणांहून शेकडोंच्या संख्येनं विस्थापित कामगार आपापल्या राज्यात परतण्यासाठी जम्मू आणि उधमपूर रेल्वेस्थानकांवर येत आहेत

याकरता सर्व रेल्वेगाडयांना जास्तीचे डबे जोडले होते अशी माहिती रेल्वेच्या अधिका यांनी दिली आहे भारतीय राजकीय व्यवस्थेचं सर्वात मोठं यश अशा शब्दांत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणूक आचारसंहितेचं वर्णन केलं आहे

आय एम कोलकाता श्वे काल वार्षिक व्यापार मेळाव्यात बोलताना अरोरा म्हणाले की ही गेल्या अनेक वर्षात निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांनी स्वेच्छेने मान्य केलेली नियमावली असून आचारसंहिता म्हणजे निवडणूक काळातील विधिनिषेधांची सूची आहे निवडणूक प्रक्रिया खुल्या आणि निर्भय वातावरणात व्हावी यासाठी निवडणुका जाहीर झाल्यापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राजकीय पक्ष उमेदवार त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्यासाठी हे नियम बंधनकारक असतात एका प्रश्नाला उत्तर देताना अरोरा यांनी निवडणुकांमध्ये समाजमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं सांगितलं निवडणूक आयोगाच्या सी व्हिजील या एपमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सक्षम झाले आहेत

महाराष्ट्र केरळ आणि कर्नाटकातल्या पूरस्थितीत आता सुधारणा होत असून पाणीपातळीत घट होत आहे

पूरबाधित केरळ राज्यात पावसाचा जोर ओसरला असून त्यामुळे शोध आणि बचाव कार्याला वेग आला आहे

बेळगाव श्विं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पूरस्थितीची हवाई पाहणी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

बेळगाव श्वि पाऊस थांबला असला तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अजूनही जागोजागी पाणी साठून राहिलं आहे

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधल्या वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या पूरबाधित भागाला भेट देणार असून तिथल्या बचावकार्याचा आढावा घेणार आहेत पुढल्या काही दिवसांमधे ते त्यांच्या मतदारसंघातच राहणार असून राज्य आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधे पूर्यस्तांच्या मदतीसाठी पाठवल्या जाणा या साधनसामग्रीवर कोणतंही मालवाहतूक शुल्क आकारलं जाणार नाही असं रेल्वेमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे रेल्वेमंत्रालयानं सर्व महाव्यवस्थापकांना याबाबतचे आदेश दिले आहेत सर्व सरकारी आणि खाजगी संघटना अशा प्रकारची मदत रेल्वेमार्फत मोफत पाठवू शकणार आहेत

परराष्ट्रव्यवहारमंत्री एस जयशंकर तीन दिवसांच्या महत्त्वाच्या चीन भेटीसाठी आज बीजिंग येथे पोहोचले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या दुसऱ्या अनौपचारिक शिखरपरिषदेच्या व्यवस्थेला या दौऱ्यात अंतिम रूप दिलं जाईल तसंच दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर जयशंकर यांची चीनच्या नेत्यांशी उच्चस्तरीय चर्चा होणं अपेक्षित आहे

यानंतर ईद उल अझा सणाला जगभर सुरुवात होते भारत आणि वेस्ट डिज संघात सुरु असलेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज त्रिनिदाद श्विं होत आहे गयाना श्विं गुरुवारी पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला होता हिंदी आणि ग्रिजी भाषेत या सामन्याचं द्वैभाषिक समालोचन आकाशवाणीवरुन केलं जाणार आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला

हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद विद्यमान राष्ट्रीय विजेता सौरभ वर्मानं पटकावलं आहे

सौरभनं यावर्षी मे महिन्यात स्लोव्हेनियन आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली